रबर उद्योग हा देशात विकसित झालेला उद्योग असल्याबद्दल आपण अभिमान बाळगला पाहिजे असं ते म्हणाले मात्र त्यात तंत्रज्ञानविषयक आणखी सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला रबर उद्योग क्षेत्रातला प्रत्येक महत्त्वाचा बदल आणि विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याचं काम हे प्रदर्शन करेल अशी अपेक्षा प्रभू यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातल्या डान्सबारबाबत अनेक नियम आणि अटी शिथील करत सर्वोच्च न्यायालयानं काही नियम रद्द ठरवले आहेत डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बसवावेत बार आणि नृत्याची जागा वेगळी करावी आणि नृत्य करणा या मुलींना बक्षीस देऊ नये यासह इतर अनेक नियम आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं रद्द केले डान्स बारला संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतची मर्यादा तसंच नृत्य करणा या मुलींवर पैसे उधळायला बंदी या अटी मात्र न्यायालयानं कायम ठेवल्या आहेत दरम्यान निकालाची प्रत आल्यावर सविस्तर अभ्यास करुन निकालाच्या अधीन राहात डान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा प्रन्हा सुरु होणार असा प्रयत्न करणार असल्याचं मत गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी व्यक्त केलं आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी अर्थसहाय्य द्यायला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या एका संघानं मान्यता दिली आहे मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगरानी यांनी ही माहिती दिली

यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका पुढं आल्या आहेत स्टेट बँकेनं सर्वाधिक साडे आठ हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य द्यायचं मान्य केलं आहे इतर बँकांमधे पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा महाराष्ट्र बँक तसंच भारतीय आयुर्विमा महामंडळाचा समावेश आहे समृद्धी महामार्गावर चाळीस टोल नाके असून त्यातून चाळीस वर्ष कालावधीसाठी टोलवसुली प्रस्तावित आहे

ते काल राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा नाशिकमधे पोचल्यानंतर आयोजित सभेत बोलत होते यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली

यावेळी छगन भूजबळ यांचंही भाषण झालं सरकार अतिरेकी घडवत असल्याचा भुजबळ यांनी आरोप केला यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड माजी मंत्री फौजिया खान राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ इत्यादि मान्यवर उपस्थित होते सातारचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचं आज सकाळी मुंबईत जसलोक रुग्णालयात निधन झालं

वाई तालुक्यात बोपेगाव या त्यांच्या मूळगावी उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत बोपेगावच्या सरपंच पदापासून राजकीय कारकिद सुरु केलेल्या पाटील यांनी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष जिल्हा बँक अध्यक्ष खासदारकी भूषवली होती शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते त्यांचे पुत्र मकरंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत

प्ण्यात सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आज दोन सुवर्ण पदक पटकावून अव्वल स्थान कायम राखले आहे

हवाई वाहतूक क्षेत्र हे भविष्यातल्या प्रगती आणि विकासाचं इंजीन ठरत आहे असं महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार झपाट्यानं होत आहे असं ते म्हणाले प्रत्येकाला विमान प्रवास करता आला पाहिजे हे उद्दिष्ट पूर्ण करणं ही सामूहिक जबाबदारी म्हणून सर्व संबंधितांनी काम करावं असं आवाहन नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी केलं विविध देशांचे नागरी हवाई वाहतूक मंत्री परदेशी प्रतिनिधी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली